तो आजच्या पिढीपर्यंत पाहोचवण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवत्तअसं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल प्ण्यात कलि

दक्रिकर यांना पुण्य भूषण फाऊंडध्म आणि पुणक्रिंच्यावतीनं दिला जाणारा पुण्य भूषण पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्तक्रिदान करण्यात आला त्यावळी तक्रिलत होता डिा पुरस्कार म्हणजव्वित्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच आहञिसं मी मानतो अशा भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ

यावछी वीरमाता लता नायर स्वातंत्र्य सैनिक मोहंमद चांद शत्त्व सीमात्त लढताना जखमी झालत्तासैनिक नाईक फुलसिंग हवालदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ता विशात् सत्कार करण्यात आला

आचार संहितघ्या कोणताही अडसर मदत आणि बचाव कार्यात येगोर नसल्याचं त्यांनी स्पष्ट कलि

महापालिका आयुक्त सौरव राव यांनी काल पत्रकार परिषदत्त ही माहिती दिली

अतिकृष्टीघ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना काल सुटी जाहीर करण्यात आली होती

इंटो निवडणक आढावा राज्य विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगानं आम्ही जिल्हा निहाय निवडणूक आढावा सादर करीत आहोत या मालिक्वी आज ऐक्या नागपूर जिल्ह्याचा आढावा

यूतीच्या उमद्वारांची घोषणा झाल्यावर इतर ठिकाणचउमध्वार निश्चित करणार असल्याच तक्रिणालमल्लिकार्जुन खर्गे मुकुल वासनिक प्रदर्शध्यक्ष बाळासाहथोरात बैठकीला उपस्थित होत पणे जिल्हा निवडणक अधिसचना दरम्यान विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होत असून त्यानंतर लगद्धि उमद्वारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियद्वी सुरुवात होईल

मोहित गर्ग यांनी कलि

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांचत्राव कसं आलं मला माहीत नाही या प्रकरणी चौकशी झाली पाहिज द्रोषींवर कारवाई व्हावी

वसई हव्विर्व धर्माच माहित असून आपण अस्सल मराठी आणि भारतीय आहोत तसंच आपण कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आपल्याला हल्ल्यांची थिंता नाही अस फादर दिब्रिटो यांनी यावळी स्पष्ट कलि अपघात माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या वाहन ताफ्यातील एका वाहनाला काल ट्रकची धडक बसून झालखा अपघातात एका सुरक्षा रक्षकासह दोघांचा मृत्यू झाला अहीर यांना कोणतीही दुखापत झालछी नाही तचिद्रपूरहून नागपूर कडज्ञात असताना जाम फाट्याजवळ हा अपघात झाला जालना दुर्घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तड्याप्रि इथल्या पूर्णा नदीपात्रात काल दोन तरुण वाहून गद्धा अेल ध्ण्यासाठी नदी पात्रात उतरलघ्वी एकजण पाण्यात बुडत असताना त्याला वाचण्यासाठी अन्य तिघ्वीण नदीत उतरल्यानंतर ही दुर्घटना घडली हवामान वातावरणाच्या वरच्या स्तरातली चक्रवातीय स्थिती दिवसाचं वाढलघ्वी तापमान आणि हवर्तील बाष्पाचं वाढीव प्रमाण यामुळ रोज्यात प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह आकस्मिक पावसाचा तडाखा आज आणि उद्याही बसू शकतो